संसर्ग चाचणी

महामारीच्या कसोटीच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीअशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना देशाचं अभिवादन

आरोग्य आणि कूट्रंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली

आरोग्य यंत्रणेमधे एवढी मोठी झेप घेताना भारतीय वैज्ञानिक तंत्रज्ञ आरोग्य सेवक आणि प्रशासकीय यंत्रणेनंही मोठं आव्हान पेलल्याचं या पत्रकात म्हटलं आहे

हे तिघं मुंबईहून घनसावंगी तालुक्यात सिध्देश्वर पिपळगाव इथं आलेले आहेत

अमरावती जिल्ह्यात आणखी पाच जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे

न्यायालयाच्या आदेशानुसार सात वर्षांची शिक्षा ठोठावलेल्या कैद्यांचा यात समावेश आहे गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा झालेल्या कैद्यांचं गृह विलगीकरण केलं जाणार नाही असं गृह विभागानं स्पष्ट केलं आहे

चंद्रपूरमधे नऊ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

सुरुवातीच्या काही तासांमध्येच चार लाख तिकिटांची नोंदणी झाल्याचं वृत्त आहे जनरल डब्यासाठीदेखील आरक्षण अनिवार्य आहे केवळ आरक्षणधारक प्रवाशांनाच या रेल्वेमधून प्रवास करता येईल आरक्षण नसलेल्या किंवा प्रतीक्षा यादीतल्या प्रवाशांना रेल्वेत प्रवेश दिला जाणार नाही

प्रवासी विमान येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीसंदर्भात नागरी हवाई वाहतुक मंत्रालयानं विमान वाहतुक कंपन्या विमानतळं तसंच प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत प्रवाशांना आरोग्य सेतु एप डाऊनलोड करणं विमानतळात प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्क्रीनिंग कक्षातून चालत येणं तसंच विमान सुटण्याच्या किमान दोन तास आधी विमानतळावर पोहोचणं आवश्यक आहे तर विमान वाहतुक कंपन्यांना प्रवाशांचं सामान निर्जंतुक करून घेणं आवश्यक आहे विमानतळावर सगळीकडे शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करणं आवश्यक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

पीक कर्ज मिळवून देण्यासंदर्भात शासन रिझर्व बँकेकडे पाठपूरावा करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा धेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते दर्जेदार कृषी उत्पादन निर्यातीतून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं ते म्हणाले

अशी माहिती बैठकीत देण्यात आली

धारावीच्या पुनर्विकासाची घोषणा यापूर्वीच्या सरकारने केली होती आणि त्यासंदर्भात औपचारिक कारवाई पूर्ण झाली आहे आता पुनर्विकासाचं काम सुरु केल्यास ते राजकीय आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या महाविकास आघाडी सरकारला लाभदायक ठरेल असं आव्हाड यांनी पत्रात म्हटलं आहे

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते विकासाबाबत नेहमी बोललं जातं पण पर्यावरणाचं संरक्षण करणं हेही आपलं कर्तव्य आहे असं ते म्हणाले

जावडेकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या क्षेत्राच्या प्रारूप अधिसूचनेसंदर्भात चर्चा केली यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत गुजरात तामिळनाडू आणि केरळचे सचिव यांनी आपापली भूमिका मांडली केंद्रीय पर्यावरण राज्य मंत्री बाबूल सुप्रियो महाराष्ट्राचे वन मंत्री संजय राठोड प्रधान मुख्य वन संरक्षक सुरेशचंद्र गैरोला आणि इतर अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिमतः घोषित झाल्यावर अशा क्षेत्रात काही कामांवर जल विद्युत प्रकल्प विशिष्ट उद्योग यांच्यावर निर्बंध येतील किंवा खनन औष्णिक उर्जा मोठी बांधकामे प्रतिबंधित होतील यावावतीत काटेकोर कार्यवाही केली जाईल आणि सर्व निर्बंध पाळले जातील असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनीही अभिवादन केलं आहे राजीव गांधींनी देशातील दूरसंचार आणि संगणक क्षेत्राची पायाभरणी केली ती आज महत्त्वपूर्ण ठरली आहे त्यांच्या स्मृती दिनी दहशतवाद आणि हिंसाचाराला मानवी जीवनातून हद्दपार करण्याची शपथ घेऊ या असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू केलेली ही योजना त्यांना खरी आदरांजली ठरेल असं सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या लॉकडाऊनच्या काळात ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देईल असं मत कॉप्रेस नेते राहूल गांधी यांनी व्यक्त केलं